राज्यात उन्हाचा कडाका ओसरला निवडणक लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारासाठी आता अवघे दोन दिवस उरले असल्यामुळे राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न करत आहेत

या सगळ्या मतदार संघात प्रचार शिगेला पोहोचला असून उद्या संध्याकाळी या सर्व ठिकाणांच्या प्रचाराची सांगता होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल जळगाव रावेर आणि अंमळनेर इथं प्रचारसभा घेतल्या पुणे आणि बारामती संघातल्या प्रचारसभाबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काल बारामतीत बोलताना शरद पवार यांच्या घराणेशाहीवर तोफ डागली महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्यासाठी घेतलेल्या प्रचार सभेत शहा यांनी एका परिवाराचं राजकारण करणारे पवार राज्याचा आणि देशाचा विकास कसा करणार असा सवाल उपस्थित केला

पुणे लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी डॉक्टराच्या विविध संघटनांशी संवाद साधला तर भाजप नेते विनय सहस्त्रबुद्वे यांनी पत्रकार परिषद घेऊन महायुतीला विजयी करण्याचं आवाहन केलं महाआघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनीही पदयात्रा काढून मतदारांशी संपर्क साधला उद्या प्रचाराचा अंतिम दिवस असल्यानं सर्वच उमेदवारांची लगीनघाई सुरु असल्याचं चित्र दिसत आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी जालना मतदार संघातल्या प्रचाराविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी भाजपा शिवसेना महायतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ काल शहरातल्या गांथीचमन आणि नुतनवसाहत भागात महायुतीच्या नेत्यांनी प्रचारसभा घेतल्या वंचित बहजन आघाडीचे डॉ शरदचंद्र वानखेडे यांच्या प्रचारार्थ अद्व प्रकाश आंबेडकर यांची नगरपालिका क्रिडासंकुलात जाहिर सभा झाली कॉंग्रेस महाआघाडीचे विलास अवतडे यांच्या प्रचारार्थ माझी आमदार कैलास गोरंडल यांनी शहरातून समर्थकांसह प्रचार फेरी काढली तर आम आदमी पार्टीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन कॉंप्रेसचे विलास अवतडे यांना पार्टीबा देण्याचं जाहिर केलं अपक्ष उमेदवारही ग्रामिण भागात कॉर्नर बैठकांच्या माधमातून प्रचार करताना दिसत आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी बाबासाहेब म्हस्के जालना प्रचारसभा अहमदनगर वंचित बह्जन आघाडीचे उमेदवार सुधाकर आव्हाड यांच्या प्रचारार्थ अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगाव इथं प्रकाश आंबेडकर यांच्या सभेच आयोजन करण्यात आल होतं यावेळी आंबेडकर यांनी काँप्रेस राष्ट्रवादी काँप्रेस तसंच भाजपवर जोरदार टीका केली पंतप्रधान मलाखत ईव्हीएम आणि नोटबंदीबाबत लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचं काम काँप्रेस पक्ष करत आहे असा आरोप काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका खाजगी दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला सरकारनं वेगवेगळ्या क्षेत्रात विकासाचे महत्त्वाचे टप्पे गाठले आहेत आणि पुढील पाच वर्षात सामान्य लोकांच्या स्वप्नपूर्तीसाठी आणखी वेगानं काम करु असं पंतप्रधान म्हणाले

काँग्रेस पक्षात वाईट वागणूक मिळत असल्याच्या कारणावरून राजीनामा देत असल्याचं प्रियांका चतुर्वेदी यांनी पक्षाध्यक्ष राहल गांधी यांना लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे

पुणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसघापैकी शिरुर एक महत्त्वाचा मतदारसंघ घोड नदीच्या किनाऱ्यावर वसलेला शिरुर तालुका हा पुणे आणि अहमदनगरला जिल्ह्याच्या सीमेवर आहे या मतदारसंघात अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे आहेत जुन्नर आंबेगाव खेड आळंदी शिरुर हडपसर आणि भोसरी असे प्रसिद्ध असलेले सहा तालुके या मतदारसंघात आहेत जून्नर आंबेगाव सारखा दुर्गम भाग आणि हडपसर भोसरी सारखा शहरी भाग आहे

या मतदारसंघाचे राजकारण काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्वादीच्या नेत्यांच्या अवतीभोवती फिरत होते

अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिल्यामुळे आढळराव भाजपाचा गड राखणार का याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे अकाशवाणी बातम्यांसाठी भूषण राजगुरू पुणे

मुंबादेवी आणि भायखळा विधानसभा क्षेत्रात ही कारवाई करण्यात आली

निधी अकोला दर महिन्याच्या पगारातील एक टक्का रक्कम कपात करत अकोला अर्बन बँकेच्या सहाशे कर्मचाऱ्यांनी अडीच कोटी रुपयांचा निधी जनकल्याणासाठी उभारला असून यातून अकोल्यात डॉ हेडगेवार रुग्णालय अनुसंधान केंद्र स्थापन करण्यात आले आहे या अनुसंधान केंद्रात सहा डायलेसिस उपकरणांद्वारे किडनी तसेच इतर रुग्णावर ना नफा ना तोटा या आधारावर उपचार केले जातील हनुमान जयंती हनुमान जयंतीचा सण काल सर्वत्र उत्साह आणि भक्तिभावानं साजरा करण्यात आला यानिमित्त ठिकठिकाणच्या हन्मान मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं होतं

यानिमित्त ठिकठीकाणच्या चर्चमध्ये प्रार्थना सभांचं आयोजन करण्यात आलं होतं

गुलाल खोबऱ्याची उधळण सासन काठ्यांच्या मिरवणुकीनं लाखो भाविक भक्तीरसात चिंब झाले होते यात्रा पालघर पालघर जिल्ह्यातल्या डहाणूच्या प्रसिद्ध महालक्ष्मीच्या यात्रेला काल चैत्र शुद्ध पौर्णिमेपासून सुरुवात झाली हे पांडवकालीन जागृत देवस्थान असल्यामुळ पंधरा दिवसांच्या यात्रेच्या काळात भाविक मोठ्या प्रमाणात इथं हजेरी लावतात राज्यासह गुजरात आणि राजस्थानहन मोठ्या प्रमाणात भाविक येतात

फटबॉल संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना उद्या सेनादल आणि पंजाबच्या संघांमध्ये होणार आहे काल झालेल्या उपांत्य सामन्यांमध्ये पंजाबनं गोव्याच्या आणि सेनादलाच्या संघानं कर्नाटक संघावर विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला मध्यियद बँकॉकमध्ये सुरू असलेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या उपात्य पूर्व फेरीत भारताच्या दोन मुष्टीयोद्ध्यांनी प्रवेश केला आहे

बाकी चारही विभागात अनेक ठिकाणी उष्णतेचा कडाका कमी झाला आहे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

अन्यत्र हवामानात फारसा बदल संभवत नाही